चीनमधला कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता देशातल्या रुग्णालय आणि आरोग्य सेवांचा केंद्रीय आरोग्य सचिवांनी घेतला आढावा असममधल्या नॅशनल डेमॉक्ट्रीक फ्रंट ऑफ बोडोलँड या बंडखोर संघटनेसह बोडो समुदायाबरोबर असम आणि केंद्र सरकारनं आज सामंजस्य करार केला बोडो समाजाला राजकीय आर्थिक आणि जमीनीचा हक्क यासाठी आर्थिक साह्य देण्यासंबंधी हा करार आहे

या त्रिपक्षीय करारावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि असमचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या उपस्थितीत सह्या झाल्या केंद्रीय गृहमंत्रालयाचे संयुक्त सचिव संत्येंद्र गर्ग असमचे मुख्य सचिव कुमार संजय कृष्णा आणि बंडखोर संघटनेच्या चार गटांच्या नेत्यांनी करारावर सह्या केल्या या ऐतिहासिक करारामुळे असमसह ईशान्येकडच्या राज्यांच्या विकास आणि शांततेला नवी दिशी मिळेल असं गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं

बोडो समाजाच्या विकासाकरता आणि असमची एकात्मता कायम करण्यासाठी हा करार म्हणजे संधी आहे असं मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे या करारामुळे बोडोंच्या संस्कृतीचं रक्षण होणार असून तिची लोकप्रियता आणखी वाढेल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे विकासाच्या प्रक्रियेत त्यांना आता स्थान मिळेल त्यांच्या आकांक्षा सत्यात उतरवण्यासाठी बोडोंना केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करेल असं ट्विट मोदी यांनी केलं आहे एअर इंडिया एक्सप्रेससह एअर इंडिया ही सरकारची एक मोठीच मालमत्ता असून यशस्वी बोलीदाराला एअर इंडिया हा ब्रँड वापरण्याचीही परवानगी राहील असं नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी म्हटलं आहे नवी दिल्ली इथं आज माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की एअर इंडियाची आर्थिक स्थिती अतिशय नाजूक बनली असून सरकारकडेही उपाययोजनांचे मर्यादित स्रोत आहेत सध्या एअर इंडिया कर्जबाजारी होण्याच्या मार्गावर असून खाजगी एअर क्षेत्र त्यासाठी आवश्यक भांडवल उभं करु शकेल

एअर इंडिया एक्सप्रेसमधले सरकारचे समभाग विक्रीला काढण्यात येत आहेत एअरलाईनचं व्यवस्थापन नियंत्रणही यशस्वी बोलीदाराकडे हस्तांतरीत केलं जाणार आहे आम आदमी पार्टी देशविघातक शक्तींना पाठिंबा देत असल्याचा आरोप करत वरिष्ठ भाजपा नेते अमित शहा यांनी या पक्षावर कडाडून टीका केली आहे ते आज रिथाला इथं निवडणूक प्रचारसभेत बोलत होते जेएनयूमधे भारतविरोधी घोषणा देणा यांविरुद्ध खटले दाखल करण्यासाठी दिल्ली सरकार परवानगी देत नाही असा आरोप करत त्यांनी केला आयुष्यमान भारतसारख्या केंद्रसरकारच्या योजना दिल्ली सरकार राबवत नसल्याची टीका त्यांनी केली दरम्यान आम आदमी पार्टीचे सर्वेसर्व अरविंद केजरीवाल यांनी बावना आणि नरेला इथल्या रॅलीत भाग घेतला आणि आपला मतदान करायचं आवाहन नागरिकांना केलं नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी दिल्लीच्या शाहीन बाग इथं होत असलेली आंदोलनं म्हणजे मुठभर लोकांनी शांत असलेल्या बहुमताला डावलण्याचा केलेला केविलवाणा प्रयत्न आहे अशा शब्दा ज्येष्ठ भाजपा नेते रवीशंकर प्रसाद यांनी टीका केली आहे तिरंग्याच्या छायेखाली हे आंदोलक भारताचं पुन्हा विभाजन करण्याचा प्रयत्न करत आहेत असं त्यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं अशा सभा म्हणजे देशविभाजक शक्तींना व्यासपीठ देणारी आहे अशा आंदोलनांने जनजीवन विस्कळीत होतं असं ते म्हणाले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

त्याविरुद्ध त्यानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे

गायक आदनान सामीला पद्मश्री जाहीर केल्याबद्दल केंद्र सरकारवर टीका करणा या विरोधी पक्षांना भाजपानं उत्तर दिलं आहे नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत भाजपा प्रवक्ते सांबीत पात्रा यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली विरोधकांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा विरोध करणारे एखाद्या समाजातले ठराविक लोकचं आवडतात का असा प्रश्न त्यांनी यावेळी विचारला आदनान सामी हे या पुरस्कारासाठी योग्यच आहेत आणि त्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसारचे हा पुरस्कार जाहीर झाला आहे असं पात्रा यांनी सांगितलं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर काही राजकीय पक्षांनी सरकारच्या या निर्णयावर आक्षेप घेतला आहे आंध्र प्रदेशातली विधान परिषद बरखास्त करायचा ठराव आज राज्यमंत्रिमंडळानं घेतला असाच ठराव विधानसभेतबाबत करुन योग्य कारवाईसाठी केंद्राकडे ठराव पाठवला जाईल

चीनमधे झालेल्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आरोग्य संस्थांचा आणि रुग्णालयांचा केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान यांनी आज आढावा घेतला सुदान यांनी केंद्रीय गृह सचिव एनडीएम सचिव मुख्य सचिव आणि अन्य राज्यांच्या आरोग्य सचिवांसह नेपाळमधल्या पाच राज्यांच्या पोलीस महासंचकांसोबत व्हिडिओ कॉन्फेरेंसिंगद्वारे कोरोना विषाणूच्या प्रतिबंधकाबाबतच्या तयारीचा आढावा घेतला कोरोना विषाणूची तपासणी जागरूकता आणि त्या संदर्भात अहवाल देण्याची व्यवस्था अशा विषयांवर आरोग्य अधिकारी कर्मचारी आणि आरोग्य संस्थांशी त्यांनी चर्चा केली

नवी दिल्ली इथं करिअप्पा परेड ग्राउंडवर उद्या होणाऱ्या एनसीसी अर्थात राष्ट्रीय छात्र सेनेच्या मेळाव्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत

संसदेतील आगामी अंदापत्रकीय सत्राचं कामकाज सुरळीतपणे पार पडावं यासाठी सरकारने येत्या गुरुवारी एक सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे लोकसभेचे सभापती ओम बिर्ला आणि राज्यसभेचे अध्यक्ष एम

नागरिकत्व सुधारणा कायदा रद्द करावा राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी आणि नागरिकत्व नोंदणी मागे घ्यावी असा प्रस्ताव आज पश्चिम बंगाल विधानसभेनं पारित केला याबाबत केंद्र सरकारनं पावलं उचलावीत अशी मागणीही विधानसभेनं केली भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये परकीय संस्थांच्या हस्तक्षेपाला वाव नाही असं प्रतिपादन उपराष्ट्रपती एम

भारतीय संसद आणि भारत सरकारच्या अखत्यारीत असलेल्या बाबींमध्ये परकीय संस्थांचा हस्तक्षेपाच्या प्रवृत्तीबाबत नायडू चिंता व्यक्त करत होते